जोडणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देण्यात आली

द्ध उत्पादनाला चांगली बाजारपेठ उपलब्ध झाल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन नागप्रात एकल आरोग्य केंद्राची स्थापना होणार राज्यसभा खासदार डॉ

महात्मे यांची माहिती

जोरदार पर्जन्यवृष्टीचा इशारा औरंगाबाद शहर नवी स्मार्ट सिटी म्हणून पुढे येत आहेचए त्याचबरोबर हे शहर देशाच्या औद्योगिक घडामोडींचे केंद्रही ठरेलए असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज औरंगाबाद इथं महिला बचत गटांच्या मेळाव्यात बोलताना व्यक्त केला औरंगाबादमध्ये मोठ्या औद्योगिक कंपन्यांनी काम सुरु केली आहेत आणखीही कंपन्या इथं येऊन लाखो य्वकांना रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करतीलए असही पंतप्रधान म्हणाले

देशात स्वयंपाकाच्या गैसच्या जोडणीविना एकही क्टुंब राहता कामा नयेए यासाठी सरकार काम करत असल्याच पंतप्रधान म्हणाले महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणा बरोबरीने सामाजिक परिवर्तन देखील घड्रन येत असल्याबददल त्यांनी प्रशंसोदगार काढले महिलांना उद्योजक बनवण्यामध्ये मुद्रा योजनेची महत्वाची भूमिका राहिली आहे

महाराष्ट्रात दीड कोटी लाभार्थींना कर्जे देण्यात आली असूनए त्यात सव्वा कोटी महिलांचा समावेश असल्याच पंतप्रधानांनी सांगितले तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी म्ंबईतील पारले इथल्या लोकमान्य सेवा संघाच्या गणेशाचे दर्शन घेऊन पूजा केली त्यानंतर संघाच्या सभागृहातील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पृतळ्यास पृष्पहार अर्पण करून अभिवादन केले म्ंबईतल्या विकास कामांमुळे म्ंबईच्या विकासाला आणि पर्यायानं देशाच्या विकासालाही नवी दिशा मिळेलए असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते आज मुंबईतल्या विविध विकास कामांच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते यावेळी वीस हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक कामांचा प्रारंभ होत असल्याबददल त्यांनी समाधान व्यक्त केला यावेळी त्यांनी नागरिकांना गणेशत्सोवाच्या श्भेच्छाही दिल्या चंद्रावर उतरण्यापूर्वीच काही मिनीटे अगोदर चांद्रयान दोनच्या विक्रम या लँडरचा भारतीयअंतराळ संशोधन संघटना अर्थात इस्त्रोच्या बंगळूरू इथल्या नियंत्रण केंद्राशी संपर्क खंडीत झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना इस्रोमधून संबोधित केलं शास्रज्ञ केवळ देशासाठी जगत असतात आणि त्यांचे संपूर्ण जीवन ते देशासाठी समर्पित करतातए या शब्दात त्यांनी शास्रज्ञांचा गौरव केला देशाच्या वैभवशाली इतिहासात असे अनेक उतार चढाव आलेय मात्र त्याम्ळे देशाचे धैर्य कधी संपले नसल्याचंही ते म्हणाले दरम्यानए इस्त्रोमधील शास्त्रज्ञांचं मनोधैर्य उंचावणारे संदेश अनेक मान्यवरांनी दिले आहेत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विट करून शास्त्रज्ञांच्या कार्यनिष्ठा आणि धैर्याची प्रशंसा करतए प्ढील वाटचालीसाठी श्भेच्छा दिल्या आहेत कांग्रेसचे नेते राहल गांधी यांनी म्हटलं आहेए की अंतराळ संशोधनामध्ये भारतीय शास्त्रज्ञांनी महत्वपूर्ण योगदान दिले असूनए त्यांची समर्पित वृत्ती प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे बह्जन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी देखील शास्त्रज्ञांना विचलित आणि द्ःखी न होता कार्य प्ढं नेत्याचं आवाहन केलं आहे राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाच्या नागपूरस्थित मदरडेअरीतर्फे संत्रा मावा बर्फीचे उत्पादन सुरु झाल्याने विदर्भातील शेतकऱ्यांच्या संत्रा आणि दूध या उत्पादनाला चांगली बाजारपेठ उपलब्ध झाली असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूकए महामार्ग जहाज बांधणी मंत्री तसेच केंद्रीय सूक्ष्मए लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी नागप्रात दिली विदर्भ मराठवाडा द्ग्ध विकास प्रकल्प आणि एन

डी बी ए मूफार्म यांच्यात राशन बॅलेसिंग एडव्हायझरी प्रोग्राम आणि व्हाईट टेक एप्लीकेशनच्या संदर्भात त्रि पक्षीय कराराच्या देवाण घेवाणप्रसंगी ते प्रम्ख अतिथी म्हणून बोलत होते

संसद भवनात काल या मोहिमेचा प्रारंभ करताना ते बोलत होते

विकास महात्मे यांनी महाराष्ट्र पश् आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ अर्थात माफसू नागपूर इथं आयोजित पत्रकार परिषदेत दिली यावेळी विद्यापीठाचे क्लग्रू डॉ पातूरकरए भारतीय आय्र्विज्ञान संशोधन परिषदेच्या वैज्ञानिक डॉ मंजू राही यांची उपस्थिती होती पश्वैद्यकए चिकित्सक आणि कृषी वैज्ञानिक वेगवेगळ्या स्तरावर आजारासंदर्भात संशोधन करतात

महात्मे यांनी यावेळी दिली पश्ए मानव यापासून निर्मित आजारांवर एकत्रितपणे संशोधन करून संसर्गजन्य आजारांना आळा घालणे हा या केंद्राचा म्ख्य उद्देश असणार आहे वन आणि वन्यजीव संवर्धन आणि संरक्षणामध्ये व्यापक लोकसहभाग वाढवण्याबरोबर वन विभागाच्या योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवून त्याची यशस्विता वाढवण्यासाठी वन विभागानं आता थेट भेटीतून लोकसंवाद साधण्याचं निश्चित केले आहे यासाठी चालू वर्षाच्या उर्वरित कालावधीकरता सतर लाख रुपये तरतूद करण्यात आल्याची माहिती वनमंत्री म्नगंटीवार यांनी काल मंबईत दिली

नागप्रचे विभागीय आय्क्त डॉ

यावेळी विभागीय आयुक्त जनतेच्या तक्रारी आणि गाऱ्हाणी ऐकतील

नंतर दोन डिसेंबरला प्रवेश पत्र मिळणार

सांगली जिल्ह्यात मोक्का न्यायालय स्रु करण्यास राज्य सरकारनं मंजूरी दिली आहे याबाबतचा प्रस्ताव प्ढील कारवाईसाठी म्ंबई उच्च न्यायालयाकडे पाठवण्यात आला आहे भारतातून अधिकाधिक वस्तू आणि सेवांची निर्यात व्हावीए या उद्देशाने वस्तू आणि सेवा कर प्रणालीमध्ये निर्यातदारांच्या निर्यातीवर शून्य करदर ठेऊन उत्तेजन देण्याचे धोरण स्वीकारण्यात आल्याचे वित्तमंत्री सुधीर म्नगंटीवार यांनी स्पष्ट केले आहे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत याम्ळे आपली निर्यात स्पर्धात्मक राहात असून निर्यातदारांना निर्यातीवर कोणताही कर दयावा लागत नाही परंत्ए त्यांनी खरेदीवर भरलेल्या कराची वजावट मात्र मिळते

च्या अंतर्गत निर्यात करून न वापरलेले इनप्ट टॅक्स क्रेडिट परताव्या स्वरूपात घेऊ शकतात किंवा निर्यातीवर आय जी एस टी च्या परताव्याचा दावा ते करू शकतात विदर्भातील चंद्रपूरए गडचिरोली आणि नागपूर इथं आज आणि उद्या अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे अतिवृष्टीम्ळे गडचिरोली जिल्ह्यातील पूर परिस्थिती आणखी भयावह होत असूनए गोसेख्र्द आणि चिचडोह धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे